आज मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे मात्र यातून बँका अन्नधान्य दूध औषधं दूकानांना वगळण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याचा निर्णय अजून तरी राज्य सरकारने धेतलेला नाही असेही उद्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले

राज्य सरकारच्या शाळांमधल्या इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच जाहीर केला

तर दहावीचे उर्वरित पेपर वेळापत्रकानुसारच होतील असं त्यांनी स्पष्ट केलं विलगीकरणासाठी क्वारंटाईनचा शिक्का असलेली व्यक्ती बाहेर फिरताना आढळली तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे तसंच रेडी बंदरावर सर्व जहाजांना मनाई करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत विलगीकरण शिबिरांच्या ठिकाणी महसूल आरोग्य आणि पोलिस यंत्रणेचे अधिकारी तस्तित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या

त्यांचे तपासणी अहवाल आज मिळतील

दरम्यान कोरोनापासून बचावासाठी जिल्ह्यातल्या रेशन दुकानांवर धान्य देण्यासाठीची बायोमेट्रिक पद्धत मार्च अखेरपर्यंत बंद करावी असे आदेश दिले असल्याचंही पालकमंत्री भुजबळ यांनी नाशिकमध्ये बातमीदारांशी बोलताना सांगितलं

मात्र त्यानंतर त्यांना अंगदुखीचा त्रास सुरु झाल्यानं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांचे नमूने तपासणीसाठी पुणे इथल्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश डावलल्याप्रकरणी साताऱ्यातल्या बोरगांव पोलीसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत

या प्रकरणी वरपिता वधुपिता यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी गर्दी कमी व्हावी यादृष्टीनं पालघर जिल्ह्यात पालघर आणि बोईसर इथं दर शुक्रवारी भरणारे आठवडी बाजार तात्पुरते बंद करावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं होतं त्याला पालघरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानं आज जिल्ह्यात आठवडी बाजार भरले नाहीत कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासाठी अकोल्यातली दुकानं कमीत कमी वेळ सुरु ठेवण्याचा निर्णय विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सनं घेतला आहे

कोरोना विषाणूचा प्रार्द्भाव रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणू रेल्वेनं मिरजमार्गे जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे